आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला या कार्यक्रमातल्या द्सऱ्या टप्प्याचा हा पंधरावा भाग होता लहान मुलांनी संसर्गाच्या या काळात दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांनी प्रशंसा केली भारतातल्या मुलांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील खेळणी उत्पादन करण्यामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकेल यावर विचारमंथन करत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक क्षेत्रात देश आत्मनिर्भर व्हायला हवा असं त्यांनी यावेळी नमुद केलं तसंच यासाठी सर्वांनी आत्मविश्वासानं पुढं यायला हवं असं आवाहनही केलं पंतप्रधानांनी देशातल्या शेतकरी बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली कोरोनाच्या संकटातही शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली असं सांगून त्यांनी यावर्षी शेती उत्पादनात झालेल्या वाढीबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आपल्या देशाच्या ऋतुमानानुसार आणि प्रदेशांन्सार पिकांची माहिती देणारा भारतीय कृषी कोष तयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका महत्वाची असते असं सांगून मराठवाड्यातल्या बीड पोलिसांनी आपला साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला होता या भावूक प्रसंगाचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उल्लेख केला

देशातल्या शिक्षकांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं शिक्षकांच्या समोर परिवर्तनाचं एक मोठं आव्हान आहे आपल्या सर्व शिक्षकांनी या आव्हानाला समस्या न मानता त्याचा संधी म्हणून स्वीकार केला याचा मला आनंद वाटतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले

पांठा चौकात पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका नाक्यावर दहशतवाद्यांनी काल रात्री उशिरा गोळीबार केला होता त्यानंतर या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती आज सकाळी या ठिकाणी चकमक सुरू झाल्यानंतर तीन दहशतवादी मारले गेले तर एक सहायक फौजदार बाबू राम यांना वीर मरण आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

सीबीआय आज तिचा भाऊ शोविक याचीही सलग चौथ्या दिवशी चौकशी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आज सकाळी विना मास्क फिरायला आलेल्या शहरवासियांना ताकीद देण्यात आली जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी ही कारवाई केली